हंगामी अर्थसंकल्पावरच्या चर्चेला उत्तर देताना अर्थमंत्री पियुष गोयल यांनी नरेंद्र मोदी सरकार सत्तेत आल्यापासून देश सातत्यानं विकासाच्या मार्गावर अप्रेसर असल्याचं सांगितलं

अर्थमंत्री बोलत असताना आंध्र प्रदेशाला विशेष राज्याचा दर्जा द्यावा या मागणीसाठी तेलगु देसमचे तर राफेल विमान खरेदी प्रकरणाची संयुक्त संसदीय समिती मार्फत चौकशीसाठी कॉंग्रेसचे सदस्य घोषणाबाजी करतच होते चर्चेदरम्यान कॉंग्रेसच्या सदस्यांनी सभात्याग केला जमिनीचे सात बाराचे उतारे तसंच वन जमीन हक्कांसंबंधी सर्व प्रलंबित प्रकरणं महिनाभरात निकालात काढण्यासाठी विशेष मोहिम हाती घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी महसूल विभागाला दिले आहेत महाराष्ट्र राज्य आदिवासी मार्गदर्शक परिषदेच्या काल मुंबईत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला आदिवासींच्या प्रश्नांचं वेळोवेळी निराकरण व्हावं यासाठी डॉ विजयकुमार गावित यांच्या अध्यक्षतेखाली परिषदेअंतर्गत एक उपसमिती नेमण्याचा निर्णयही या बैठकीत झाला प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेच्या पात्र लाभार्थ्यांची माहिती जमा करण्याकरता सरकारकडून कालबद्ध नियोजन करण्यात आलं असून या योजनेचा लाभ पात्र शेतकऱ्यांना वर्षात तीन टप्प्यात दिला जाणार आहे यानुसार या महिन्याच्या पाच ते सव्वीस तारखांदरम्यान ही कार्यवाही पूर्ण होऊन या योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे

तसंच पुढच्या सुनावणीपर्यंत त्यांना अटक केल्यास वैयक्तीक हमीवर लगेच त्यांची मुक्तता करावी असे आदेश उच्च न्यायलयानं पुणे पोलिसांना दिले एल्गार परिषदेच्या माध्यमापासून हिंसाचाराला फूस दिल्याचा तेलतुंबडे यांच्यावर आरोप आहे त्यांना अटकपूर्व जामिन देऊ नये अशी मागणी पोलिसांनी न्यायालयासमोर कालच्या सुनावणी दरम्यान केली